ठळक बातम्या राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे

देशातल्या पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र या उपक्रमाला सुरुवात

ठाकरे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पे टी एम फाऊंडेशनच्या वतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते काल बोलत होते येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

काल राज्यात नवबाधीतांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांचं प्रमाणही जास्त होतं

राज्यात सर्वात जास्त उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या पुण्यात असून त्याखालोखाल नागपूरमुंबई आणि ठाणे या शहरांचा क्रमांक लागतो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजरीच्या वसंतदादा साखर संस्थेतर्फे याबद्दलचं आवाहन राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना केलं होतं

खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली ऐक्या याविषयी अधिक या माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट दिव्यांगदृष्टिहीन आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रात जाण्यासाठी अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर या व्यक्तींसाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्याची योजना पुढे आली या व्यक्तींना वाहनामधून लसीकरण केंद्रावर आणून वाहनामधेच त्यांना लस दिली जाते आणि पुन्हा त्यांना घरी सोडण्यात येतं

नागरिकांना वाहनात बसूनच नोंदणी देखील करता येते तसंच लस घेतल्यानंतर निरीक्षणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत वाहनातच थांबाता येत असल्याने या उपक्रमाचा फायदा या व्यक्तींना होत आहे हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर इतर मल्टी पार्किंगमध्ये ही सुविधा राबवली जाईल अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनीत मासावकर यांच्यासह प्रशांत जाधव प्रणे

जिल्ह्यात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची कमतरतेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती

जिल्ह्यातल्या जत आटपाडी कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून त्यावर नियंत्रण आणण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले आहेत जनता कर्फ्यू कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सिंधुद्ग जिल्ह्यात काही तालुक्यांनी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे

या कालावधीत केवळ औषध विक्रीची दुकाने सुरु राहणार आहेत

यामुळे सार्वजनिक आरोग्य प्रणाली सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यानी व्यक्त केली आहे

नमस्कार